ते आज परळी इथं दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पाचव्या स्मृती दिनानिमित आयोजित अभिवादन कार्यक्रमात बोलत होते या प्रकल्पासाठी पाच प्रकल्प अहवाल मंजूर झाले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली मराठवाड्याला द्रष्काळमुक्त करण्याचं स्वप्न दिवगंत गोपीनाथ मुंडे यांनी बघितलं होतं त्याअन्षंगानं मराठवाइयाच्या हक्काचं एकवीस टीएमसी पाणी लवकरात लवकर देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचंही म्ख्यमंत्र्यांनी यावेळी नमुद केलं केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे खासदार डॉ प्रतिम मुंडे यांची यावेळी अभिवादनपर भाषणं झाली

आठवले यांनी आज नवी दिल्लीत शास्त्री भवन इथल्या दालनात आपल्या मंत्रीपदाचा पदभार स्वीकारला त्यानंतर ते बोलत होते

आज केंद्रीय मंत्रिमंडळातल्या अनेक नेत्यांनी पदभार स्वीकारला तेलंगणा आंध्र प्रदेश पश्चिम बंगाल ओडिशा आणि दिल्ली या पाच राज्यात आय्ष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाली नसल्यानं या राज्यांकडे पाठप्रावा करणार असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी आज पदभार स्वीकारल्यानंतर सांगितलं

स्मृती इराणी यांनी महिला आणि बालकल्याण मंत्रालयाचा तर रवीशंकर प्रसाद यांनी विधी मंत्रालयाचा पदभार आज स्वीकारला न्याय प्रक्रिया अधिक परिणामकारक करण्याच्या दृष्टीनं तंत्रज्ञानाची मदत घेणार असल्याचं रविशंकर प्रसाद यांनी यावेळी सांगितलं अर्जन मुंडा यांनी आदिवासी विकास मंत्रालयाचा तर रेण्का सिंग यांनी याच मंत्रालयाच्या राज्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला योजना आणि नीती आयोग मंत्रालयाचे स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री म्हणून राव इंद्रजीतसिंह यांनीही आज पदभार स्वीकारला बलात्काराच्या ग्न्ह्यात दोषी ठकलेल्यांना जन्मठेप किंवा मृत्यूदंडाची शिक्षा देणाऱ्या भारतीय दंड संहितेच्या सुधारित कलमाच्या घटनात्मक वैधतेवर मुंबई उच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केलं आहे

न्यायमूर्ती बी

धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या खंडपीठानं आज ती फेटाळली

ही शिक्षा कायद्याच्या चौकटीत बसणारी असल्याचा निर्वाळा खंडपीठानं आज दिला

कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे शेतकरी तज्ञ संस्था यांचा सन्मान या प्रस्कारानं करण्यात येतो

हणमंतराव मोहिते डॉ

पाटील डॉ

अरुडे डॉ

मगेश्वरण डॉ

भारीमल्ला केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था भारतीय कृषी संशोधन परिषद मुंबई परांजपे एग्रो प्रोडक्टस पवन ताराचंद यज्ञेश सावे पवन कटनकार वच्छलाबाई गर्जे श्रीकांत पाठक अशोक भाकरे डॉ

राष्टीय स्रक्षा सल्लागार अजित डोवाल यांना सरकारनं कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा दिला आहे प्ढची पाच वर्ष डोवाल या पदावर कार्यरत राहणार आहेत गेल्या पाच वर्षात अजित डोवाल यांनी भारताच्या सुरक्षा धोरणात आणि निर्णयात महत्वाची भूमिका बजावली आहे वादग्रस्त प्रशासकीय अधिकारी निधी चौधरी यांची अखेर आज बदली करण्यात आली मुंबई महानगरपालिकेच्या सहआय्क्त पदावर कार्यरत असलेल्या निधी चौधरी यांची बदली मंत्रालयात पाणीप्रवठा आणि स्वच्छता विभागात उप सचिव पदावर झाली आहे ट्विटर वर महात्मा गांधीं संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून निधी चौधरींवर टीका झाली होती हेचं वक्तव्य त्यांना भोवल्यामुळे त्यांची बदली झाल्याची चर्चा आहे केंद्र सरकारनं प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेची व्याप्ती वाढवल्यानंतर आता देशातल्या सगळ्या शेतकऱ्यांना या योजेनचा लाभ मिळणार आहे

शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये टप्प्याटप्प्यानं देणाऱ्या या योजनेचा लाभ यापूर्वी दोन हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाच मिळत होता

राज्याच्या अनेक भागात आज मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली वाशिम जिल्ह्यात कारंजा इथं वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्यानं अनेक ठिकाणी ज्नी झाडं उन्मळून पडली तर काही ठिकाणी फळबागांच न्कसान झालं तसंच विजेच्या तारावर झाडं पडल्याम्ळे विद्युत प्रवठा खंडित झाला काही ठिकाणी पश्धनाचंही न्कसान झालं

काल नाशिक जिल्ह्यात मनमाड आणि लासलगाव इथं मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली या दोन्ही ठिकाणी सुमारे एक तास पाऊस झाला जळगाव ध्ळे आणि सातारा जिल्ह्यात काल काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाउस झाला जळगाव जिल्ह्यातल्या यावल इथं झालेल्या गारपीटीमुळं केळीच्या पिकांचं न्कसान झालं आहे घरांवरचे पत्रेही उडाल्यामुळं एक मुलगा जखमी झाला आहे अहमदनगर जिल्ह्यातही काल वादळी वाऱ्यासह पाऊस झाला रिझर्व्ह बँकेच्या आगामी पतधोरणात व्याजदरात कपात होण्याच्या अपेक्षेनं मुंबई शेअर बाजारात आज गुंतवणुकदारांनी खरेदीवर भर दिला

येत्या दोन दिवसात कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे राज्यातल्या इतर भागात हवामान कोरडं राहिलं